नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईत सक्रिय झाला असून काल रात्रीपासून जोरदार सरी येत आहेत

विमानतळावरची दोन उड्डाण परावर्तित करण्यात आली आहेत मुंबई शहर आणि गोव्यापर्यंतच्या समुद्र किना यावर मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे मुंबईत कुठल्याहीप्रकारच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी आणि सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा वेगानं होण्यासाठी पालिकेच्या अधिका यांनी दक्ष राहावं अशा सूचना महापालिका आयुकांनी दिल्या आहेत वादळी वाऱ्यामुळे शहरात कुठेही वीजप्रवाह खंडीत होऊ नये किंवा कुठल्याहीप्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कार्यालये सोडू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत सातारा जिल्ह्याच्या विविध भागात काल सायंकाळ पासून पावसाची संततधार सुरु आहे दुष्काळी भागात सुद्धा पावसाचा जोर कायम असून ओढेनाले दुथडी वाहत आहेत

रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्रभर सर्वत्र मुसळधार पाऊस पडला

पाऊस रात्री पडल्यानं वाहतूक विस्कळित झाल्याचं वृत्त नाही आज सकाळपासून मात्र पावसानं विश्रांती घेतली आहे सिंधुद्र्ग जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर वा

जिल्ह्यात रात्रीपासून संततधार आणि मुसळधार पाउस पडतोय

मी इतका पाऊस झाला आहे

एम सी

एम सी इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे एस टी कर्मचाऱ्यानी पुकारलेला अघोषित संप सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही सुरूच आहे संपात सहभागी झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर एसटी प्रशासनाने प्रशासनाचा कारवाईचा बडगा उगारला आहे

विभागीय नियंत्रकानी कर्मचाऱ्यासाठी लाईन ऑफ अर्थात ड्युटी बंदचे आदेश बजावले आहेत अन्य कंत्राटी कामगारांवरसुद्धा निलंबनाची टांगती तलवार आहे

आज दोन बसगाड्या बाहेर पडल्या

निवडणूक आयोगानं नेमलेल्या तपास पथकानं कैराना आणि भंडारा गोंदीया लोकसभा मतदारसंघात अलिकडेच झालेल्या पोटनिवडणूकीत वीवीपयंत्र योग्यप्रकारे काम करत नसल्याबाबतचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे कॉन्ट्रास्ट सेंसर आणि लेंथ सेंसरमध्ये झालेल्या बिघाडामुळे यंत्र योग्यप्रकारे काम करत नव्हती असं अहवालात म्हटलं आहे बीड तालुक्यात किणमोहा लगतच्या पाझरतवलावात बुडून एका बालकाचा चा मृत्यू झाला असून इतर दोघे गंभीर आहेत त्यांच्यावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

मात्र साचलेल्या गाळामुळे त्यांना पोहता आलं नाही या मुलांच्या आरडाओरङ्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली आणि या तीन्हीही बालकांना बाहेर का

फोर्ट परिसरातल्या कोठारी मेन्शन या इमारतीला आज पहाटे आग लागली

आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाच या इमारतीचा एक भाग सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कोसळला तळ अधिक सहा मजल्याची असलेली ही इमारत रिकामी होती त्यामुळे कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे